विधानसभा निवडणुकाही जाहीर

या लोकसभा निवडणुकीत सगळ्या मतदान केंद्रांवर क्रिक्ष्ट्रॉनिक मतदान यंत्रासक्रि व्हीव्हीपॅट अर्थात मतदानाची पोच मिळण्याची सोय असक्षी पोचपवती पडताळणीची सुविधा सध्या प्रत्यक्षीमतदार संघातल्या एका केंद्रावर उपलब्ध आहाती वाढवण्याबाबत भारतीय सांख्यिकी संस्थाची अहवाल मिळाल्यानंतर ठरवू असं अरोरा यांनी सांगितलं

निवडणुकीसाठी सुरक्षखा दृष्टीनं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या त्यात कव्या जाणार आहव त्याचप्रमाणख्रिचारसंहितव्या उल्लंघनाची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घक्षी जाईलआणि कठोर कारवाई कली जाईल असं मुख्य निवडणूक आयुकांनी यावछी सांगितलं

समाजमाध्यमं आणि पद्धीन्यूज वर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असणार आहा क्रमच्चारांना समाजमाध्यमांवर क्लिप्टी खर्च आता निवडणूक खर्चात दाखवावा लागणार आहा जाज्यं आणि केंद्रशासित प्रदक्षशी चर्चा करून कायदा सुव्यवस्थाची आढावा घस्तिन त्याचप्रमाणशिती परीक्षा तसंच सण आणि उत्सवांच्या वळी लक्षात घस्तन निवडणुकीच्या तारखा निशित कल्पाचं अरोरा यांनी सांगितलं

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी डीएमडीकल्ला चार जागा लढवता यतील मुख्यमंत्री पळणीस्वामी तसंच उपमुख्यमंत्री पन्नीरसखिम आणि विजयकांत यांच्यात झालखिा दीर्घ वाटाघाटींनंतर हा तोडगा निघाला

काश्मीर मधला फुटीरतावादी नत्ती मीरवाईज उमर फारुक आणि सय्यद गिलानीचा मुलगा नसीन गिलानी या दोघांना आज राष्ट्रीय तपास यंत्रणखी दिल्ली खेल्या मुख्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आह व्रेहशतवादी कारवायांना निधी पुरवल्याबद्दल त्यांची चौकशी होणार आह ग्रकरणी गल्खा महिन्यात त्यांच्या घरी छापट्रिकल हित जम्मू कश्मीर सरकारनं मट्रीमॅन म्हणून ओळखल्या जाणा या ई

अण्वस्त्र निरस्तिकरणासाठी उत्तर कोरियाचस्तिर्वेसर्वा किम जोंग उन यांच्याबरोबर पुनश्व बोलणी करायची तयारी अमरिक्तित्विध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दाखवली आहा व्हिएतनाम मधडिनोई धिं उभय नखिंची बक्रि गस्त्रा महिन्यात अचानक थांबली

ही भिंत बांधणं अतिशय महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं

नद्रीमीला जात असलल्या श्रियोपियन एअरलाईन्सच्या विमान अपघातातल्या मृतांमध्यचिर भारतीयांचा समावश्रीआह असं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं मनीषा आणि शिखा गर्ग अशी चौघांची नावं असून त्यापक्षी शिखा गर्ग पर्यावरण मंत्रालयाच्या सल्लागार होत्या

मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं परराष्ट्रमंत्रालयाचप्रिक्त उवीशकुमार यांनी म्हटलं आहा शियोपियन एअरलाईन्स विमान अपघातातल्या जीवितहानीनखिपल्याला तीव्र दुःख झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहा नायजस्थिन लष्करानक्रिल्बा संयुक्त कारवाईत पन्नास बोको अतिरक्ती ठार झाल्याचं नायजस्थिन लष्करानक्रिटलं आहाज्ञायजस्थिन छाड कॅमच्छि आणि नायगर याच्या लष्कराच्या संयुक्त मोहिमध्या मुख्य प्रवक्त्यांनी ही माहिती दिली